त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवायला सुरुवात होईल या शैक्षणिक वर्षपासून पहिली आणि पाचवीच्या विदयार्थ्यांना मराठी भाषा शिकवायला सुरुवात केली जाणार आहे टप्प्याटप्प्यानं सर्व इयतांमधल्या विद्यार्थ्याना मराठी भाषा शिकवली जाईल या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना एक लाख रुपये दंड करण्याची तरतुदही या कायदयात आहे त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये मराठी बोलण्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कोणतेही निर्बध लादता येणार नाहीत तसंच मराठी भाषा बोलण्यावर निर्बंध आणणारा कोणताही फलक किंवा सूचना देता येणार नाहीत असंही या विधेयकात आहे

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याची घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानपरिषदेत केली शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडत हे शिक्षण मंडळ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली होती राज्यात महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध प्रदेशच्या धर्तीवर दिशा सारखा कायदा लवकरात लवकर अंमलात आणला जाईल अशी ग्वाही गुहमंत्री अनिल देशम्ख यांनी आज विधान परिषदेत दिली हेमंत टकले डॉ मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते सरोगसी विधेयकावर निवड समितीनं केलेल्या सर्व शिफारसी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकार केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना आज दिली सरोगसी अंतर्गत होणारं मातृत्व हे केवळ जवळच्या नातेवाइकांप्रतं मर्यादित नसावं कोणत्याही इच्छ्क महिलेला याची परवानगी द्यावी सरोगसीचा वापर करण्याआधी पाच वर्ष वंध्यत्व असावं या अटी देखील काढून टाकण्याची शिफारस या समितीनं केली आहे

राष्ट्रीय वस्त्रोद्योग तंत्रज्ञान आयोग स्थापण्याला मंत्रिमंडळानं मंज्री दिली आहे

बलात्कार अॅसिड हल्ल्यात जखमी महिला तसंच लैंगिक शोषणाला बळी ठरलेली लहान मुलं यांच्याकरता असलेल्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती पेट्रोल डिझेलसारख्या ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करुन केलेल्या हल्ल्यांमधे जखमी महिलांसाठी वाढवली जाणार आहे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली तसंच अशा महिलांना सम्पदेशन करण्यासाठी प्णे पोलीस चालवतात त्या भरोसा केंद्राच्या धर्तीवर राज्यभरात केंद्र उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असंही देशम्ख यावेळी म्हणाले त्याचबरोबर राज्यातल्या नव्या इमारतींमधे सीसीटीव्ही कॅमेरे लावणं बंधनकारक असल्याचा प्नरुच्चार देशम्ख यांनी यावेळी केला दरम्यान भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात एका महिलेचा छळ केल्याची तक्रार नोंदवण्यात आली तरीही पोलिसांनी त्यावर अद्याप कारवाई का केली नाही असा सवाल परिषदेच्या उपसभापती नीलम गो हे यांनी सभाग़हात केला स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाबददल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा सन्मान करणारा ठराव त्यांच्या पृण्यतिथी निमित आज विधानसभेत मांडण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अध्यक्ष नाना पटोले यांनी आज फेटाळन लावली या मागणी सोबतच सावरकरांचा अवमान करणारं प्रकरण छापलेल्या शिदोरी या काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी आणण्याची मागणी करत फडनवीस यांनी या अंकाची प्रतही सभागृहात फाडली सावरकर आणि स्वातंत्र्यलढ्यातलं त्यांचं योगदान याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे मात्र त्यांच्या काही विचारांशी प्रत्येक जण सहमत नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बोलताना सांगितलं फडनवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सावरकर यांना भारतरत्न देण्याची केलेली मागणी मान्य करायला केंद्र सरकारकड़न अजुनही विलंब का होत आहे असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला पटोले यांनी ही मागणी फेटाळून लावत प्ढचा विषय प्कारल्यानंतर भाजपाच्या संतप्त आमदारांनी हौद्यात येऊन सावरकरांची छायाचित्रं असलेले फलक फडकवत शिवसेना आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गोंधळातच काही विधेयकं आणि लक्षवेधी सूचना पटलावर मांडून पटोले यांनी विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकुब केलं

शेतकऱ्यांची बँक खाती आधारशी लिंक करून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचं त्यांनी एका निवेदनादवारे सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवंदाने न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर पदोन्नती देण्याची शिफारस केली आहे न्यायमूर्ती धर्माधिकारी सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळत आहेत

झटपट कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं धुळ्यातल्या अनेक गरीब महिला मजूरांना तब्बल दिड लाख रुपयांना फसवण्याचा प्रकार उघड झाला आहे याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुध्द ग्र्न्हा दाखल करण्यात आला आहे

खारेपाटण ते कलमठ आणि कलमठ ते झाराप असे दोन टप्पे करण्यात आले आहेत

दरम्यान ज्या ठिकाणी भू संपादनाचं काम अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही त्याबाबतचा प्रश्न द्रसऱ्या टप्प्यातल्या निवाड्यात मार्गी लागेल असं महामार्ग प्राधिकरणा मार्फत सांगण्यात आलं

या कालावधीत जास्तीत जास्त सुकन्या समुदधी योजनेची नवीन खाती उघडण्याचा टपाल कार्यालयानं केला आहे बालवाडी अंगणवाडी प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रं यांना भेटी टपाल कार्यालयामार्फत हे अभियान चालवलं जात आहे

त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामं सुरु करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांकड्न केला जात आहे आणि लवकरात लवकर सर्व विहिरीना मंज्री देऊन ही सिंचन विहिरीची कामं सुरु करण्याची मागणी लाभार्थ्यां कड्न केली जात आहे

उतर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रेरणा सोनावणेनं याच गटात कांस्य पदक जिंकलं